जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज ही माहिती दिली

आगामी एक ते दीड महिन्यात सर्वाना लस देण्याच्या दृष्टीनं नियोजन सुरु असल्याचं प्रसाद म्हणाले लसींची वेळेत उपलब्धता झाली तर निश्चितपणे हे सध्या होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

या सवलतीमुळे विभागांतील दैनंदीन कामकाजात अडचण येणार नाही याची दक्षता सर्व संबंधित विभाप्रमुखांनी घ्यावी घरून काम करण्याची सवलत दिलेल्या दिव्यांग कर्मचा यांनी कार्यालयाच्या संपर्कात राहून कामकाज करावं असं या आदेशात नमूद केलं आहे

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल जिल्हा प्रशासनाने वेळेत माहिती दिल्यानं प्णे जिल्ह्यात वादळामूळं अत्यल्प नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे शिवाय वादळामूळं अद्यापपर्यंत कोणीही जखमी अथवा मृत झाल्याची नोंद नसल्याचं जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी आयूष प्रसाद यांनी सांगितलं जिल्ह्यातील भोर वेल्हे जुन्नर खेड आंबेगाव बारामती यासह अन्य तालुक्यांना टौक्टै चक्रीवादळाचा फटका बसला असून काही घरांचे आणि शाळांचे पत्रे उडाल्याची नोंद झाली आहे शिवाय तयार शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणूनही योग्य त्या उपाययोजना सूचवण्यात आल्या होत्या त्यामुळे जिल्ह्यातील शेतीच नुकसानही अत्यल्प असल्याचा दावा प्रसाद यांनी केला अद्याप जिल्ह्याच्या काही भागात वादळाचा परिणाम जाणवत असून वादळाची परिस्थिती पूर्णपणे ओसरल्यानंतर आणि अंतिम पंचनामे झाल्यानंतरच जिल्ह्यातील नुकसानीचा नेमका अंदाज येईल असं त्यांनी सांगितलं

यामध्ये कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही

या प्रकरणी संबंधित रुग्णालयाविरुद्ध आणि दोषी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली होती या समितीत आरोग्य उपसंचालकांसह जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा अधिकारी यांचाही समावेश आहे या संपूर्ण प्रकरणात कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन संबंधित रुग्णालयाकडून झालं की नाही वैद्यकीय आणि औषधांच्या बिलात काही गडबड घोटाळा आहे काय याचीही तपासणी केली जाणार आहे अजित खतांच्या किमती वाढायला केंद्र सरकार जबाबदार आहे असा आरोप उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे

असं आवाहन त्यांनी केलं आंदोलन पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आज पुण्यातील अलका चौकातील पेट्रोल पंपासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली हवामान पूणे आणि परिसरात आज दिवसभर ढगाळ हवामान आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांत मध्ये पण तत्पूर्वी एक आवाहन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा नमस्कार